बांधकाम क्षेत्रातल्या अभियंत्यांनी आधुनिक अद्ययावत शाश्वत स्वयंपूर्ण आणि सुरक्षित रस्ते बांधणीचं आव्हान स्विकारावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे

त्यांनी राज्यात सुरु असलेल्या विविध बांधकाम उपक्रमांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली

यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि तिर मान्यवर उपस्थित होते केंद्रसरकारनं देशातअंतर्गत सुवर्ण परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे नवी दिल्ली क्वें आयोजित भारतीय सुवर्ण आणि द्स या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्घोगमंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली

ही बालगृह नियमांच पालन करत नव्हती आणि तिथे असलेल्या मुलांसाठी पोषक ठरेल असं वातावरण तिथे नव्हतं असं मंत्रालयाच्या एका अधिका याने सांगितलं बिहारमधल्या बालगृहात लैंगिक शोषणाची घटना घडल्याचं उघड झाल्यावर देशभरातल्या सगळ्या बालगृहांची तपासणी करण्यात आली

बंद झालेल्या बालगृहातल्या मुलांना सुरक्षित बालगृहात हलवण्यात आलं आहे पालघर जिल्ह्यात सूमारे आठ लाख मुलांना गोवर रुबेला लस देण्याचं नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं केलं आहे या मोहिमेत सर्व धर्माच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि कोणतेही गस्त्रिमज बाळगू नयेत असं आवाहन पालघर तालुक्याच्या आरोग्य अधिका यांनी केलं आहे

वाशिम जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यातून आजपासून हस्ताक्षरात लिहिली जाणारी नोंदवही हद्दपार झाली आहे या पुढे जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद संगणकीय सिसिटीएनएस प्रणाली नुसार होणार आहे यामुळे जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांचा कारभार कागदरहित होईल वाशीमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे लातूर ते कुर्ड्वाडी मार्गाच्या विद्युतिकरण कामाला गती आली असून येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण होण्याची ग्वाही मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांनी दिली आहे त्यांनी आज लातूर रेल्वे स्थानकाला भेट देऊन विकास कामाची माहिती घेतली प्रवासांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठीच्या विविध उपक्रमांचा प्रारंभही शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला खासदार डॉ सुनील गायकवाड यावेळी उपस्थित होते त्यांनी तिथल्या विकास कामांची माहिती दिली शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी जीवनात खेळ महत्वाचे आहेत असं रत्नागिरीचे मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर

जोशी यांनी म्हटलं आहे

केंद्रसरकारच्या महत्वाकांक्षी मिशन विधनुष्य योजनेअंतर्गत गरोदर माता आणि शून्य ते दोन वर्ष वयोगटातल्या बालकांना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे बालमृत्यू आणि प्रसुतीदरम्यान होणा या मातांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे ऐकूया पालघर जिल्ह्यातल्या या योजनेतल्या लाभार्थी सत्तिज आजम साठी यांचं मत

नांदेड धिल्या श्री संचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारात पहाटेपासूनच प्रार्थना शबदकीर्तन होत आहे

देशभरात कार्तिकी पौर्णिमा देखील मोठ्या उत्साहात साजरी होत आहे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी विविध नद्यांमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी केली आहे या पर्वाला देवदिवाळी असंही म्हणतात